स राज्य सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरल्याची विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्यावरचा अतिवृष्टीचा धोका अद्याप कायम आहे यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं नुकसान भरपाईसाठी गरज पडल्यास केंद्र सरकारकडे मदत मागितली जाईल पंतप्रधानांनी आपल्याला दरध्वनीवरून मदतीची तयारी दर्शवली असल्याचं त्यांनी सांगितलं त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सकाळी अक्कलकोट तालुक्यात अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर सोलापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला

मुख्यमंत्र्यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली तसंच आपदग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कृषीमंत्री दादा भुसे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिव्रष्टीम्ळे झालेल्या नुकसानाची तीव्रता या भागात पूर्वी झालेल्या भूकंपाइतकीच मोठी असल्याचं ते म्हणाले

विमा संरक्षणाखाली येणारी जमीन तसंच पीक विमा भरलेल्या खातेदारांची माहिती तयार करावी पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली नुकसान झालेले रस्ते पूल पाझर तलाव आदीच्या दुरुस्तीबाबत स्वतंत्र अहवाल शासनाला सादर करावा असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं

राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागतो आहे यातून सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत असल्याचं ते म्हणाले

त्यांनी काल पंढरपूर इथं अतिवृष्टीमुळे आणि भीमा नदीच्या प्रामुळे झालेल्या न्कसानीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

दरम्यान शेट्टी यांनी काल लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या तुंगी या गावीही न्कसानीची पाहणी केली दापेगाव साठवण तलावाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं उभ्या पिकांचं नुकसान झाल्याबाबत त्यांनी तहसीलदारांना संपर्क साधून पंचनामा करण्यास सांगितलं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही काल लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या न्कसानीची पाहणी केली

जिल्ह्यातला कोविडचा मृत्यूदर कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी कोविड सेंटरमधल्या रुग्णांवर उपचार करावे तसंच नागरिकांनीही लक्षणं दिसल्यास तपासणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं परभणी इथं उभारण्यात आलेल्या द्रवरुप प्राणवायू प्रकल्पाचं काल टोपे यांच्या हस्ते उद्घाटन झालं

तीनशे वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड मंडळानं केलेल्या याचिकेवर न्यायालयानं स्थानिक परिस्थितीन्सार याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले असल्याची माहिती मंडळाचे सचिव रविंद्रसिंग ब्रंगई यांनी दिली

इम्युनोसे या एकाच मशीनच्या मदतीने अँटीबॉडीजसह विविध शारीरिक चाचण्या करणं शक्य होणार असल्यानं हे मशीन रुग्णांसाठी वरदान ठरेल असं टोपे यावेळी म्हणाले

जर्न याला ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणी परळीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गंगापूरचे माजी पंचायत समिती सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखलं त्यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेले टमाटे मक्याची कणसं सोयाबीन आणि इतर पिकं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून निषेध नोदवला

माता रमाई तसंच पंतप्रधान घरकूल योजनेच्या घरकूलांचे हप्ते त्वरित वितरित करण्यात यावेत यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या

गेल्या काही दिवसांत पावसामुळे झालेलं नुकसान तसंच कांद्याची वाढलेली मागणी या कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे

औरंगाबाद इथं काल दिशा समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तातडीने पात्र लाभार्थ्यांना घरकूल अनुदान देऊन घर बांधण्यास सहकार्य करावं जिल्ह्यांतर्गत रस्ते तसंच महामार्गाच्या कामांमध्ये ग्रणवत्तापूर्ण सुधारणा करावी असं ते म्हणाले

लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या अनसरवाडा सोनखेड लिंबाळा या भागात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी सरकारनं पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकता तात्काळ मदत देऊन दिलासा देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल परभणी इथं झालेल्या रक्तदान शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केलं